राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं पंढप्रामध्ये आंदोलन शारिरीक अंतराच्या नियमांचं दिसून आलं उल्लंघन पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यात पूरस्थिती कायम पीकं नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

काल उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला

हिंदी चित्रपट निर्माते कलाकार तसंच मल्टीप्लेक्स असोसिएशननं चित्रपटगृहं सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे गेल्या महिन्यात संघटनेनं कोविड नियमावलीचं पालन करत चित्रपटगृहं सुरू करण्याची प्रमाणीत कार्यपद्धती केंद्र सरकारची काही मंत्रालयं पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाला सादर केली आहे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर झाली आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात गणेश विसर्जनही अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन सर्वच जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे बृहन्मुंबई महापालिकेनंही गणेश विसर्जनसाठी सर्व यंत्रणा सज्ज केली आहे

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिका गणेशमुर्ती एकत्र करुन विधीवत विसर्जन करणार आहेत त्यासाठी वाहनांची सोयही करण्यात आली आहे हिंगोली शिल्या सूप्रसिद्ध विघ्नहर्ता चिंतामणी मंदिराचा वार्षिक उत्सव यंदा रद्द करण्यात आला असून तलावात साधेपणानं विसर्जन करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर संस्थाननं दिली आहे

न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं एक रुपया दंड ठोठावला आहे

भूषण यांनी निर्धारित मुदतीत एक रुपया दंड भरला नाही तर त्यांना वकिली करण्यास तीन वर्षांची बंदी तसंच तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे राज्यातली मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बह्जन आघाडीतर्फे आज पंढरपुरात मंदिरासमोर आंदोलन केलं आहे प्रकाश आंबेडकर याठिकाणी उपस्थित आहेत मंदीर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मंदीर परिसरात आंदोलक मोठ्या संख्येनं जमले असून सोशल डिस्टंगसिंगच्या नियमांचं पालन होताना दिसत नसून अनेकांनी मास्कदेखील घातलेले नाहीत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबाबत आंबेडकर यांना विचारणा केली असता आम्ही ि ं नियम पाळण्यासाठी नाही तर नियम मोडण्यासाठी आलोय असं उत्तर आंबेडकर यांनी पत्रकारांना दिलं आहे ओणमचा सण आज साजरा होत आहे ओणमचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरीही घराघरातून मात्र ओणमसाठी नेहमचाच उत्साह दिसून येत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत

यापूर्वी पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं असून एका पोलीस अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे

एअर ाँडिया कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी व्यक्त केला आहे नमो ऍपवर काल झालेल्या दृकश्राव्य बैठकीत ते बोलत होते विमानसेवा अथवा विमानतळ सरकार चालवणार नसल्याचं ते म्हणाले

आज जारी केलेल्या एका परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे तथापि ज्या मालवाहातूक करणाऱ्या विमानांना विशेष परवानगी देण्यात आली आहे त्यांच्या उड्डाणांवर बंदी नसेल असही डीजीसीए नं स्पष्ट केलं आहे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

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे यामध्ये एकच उमेदवार ा े छुक असेल तर बिनविरोध निवड होईल अन्यथा गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक होणार आहे

गोदाम आणि दुकानांचे बांधकाम तसंच बाजार समितीकडून करण्यात आलेल्या तिर विकासकामांची चौकशी या दरम्यान करण्यात येणार आहे राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तना नंतर नवीन प्रशासक मंडळ अधिकारावर आले असून यापूर्वी अधिकारावर असलेल्या संचालक मंडळानं तसंच नंतरच्या प्रशासक मंडळानं घेतलेल्या काही निर्णयाबाबत तक्रार दाखल करण्यात आल्या वरून ही चौकशी करण्यात येत आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी नियुक्त संचालक मंडळाला बरखास्तीला सामोरे जावे लागले होते तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय कुरघोडी सुरू असून चार वर्षांत चार प्रशासक मंडळ अधिकारावर आणण्यात आली आहेत नांदेड जिल्ह्यात किनवट तालूक्यातील पाटोदा फाटा श्री काल रात्री दोन मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारासाठी जात असताना रस्त्यात मृत्यू झाला फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया यांना यंदाचे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारे भारतीय खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख विरनेट सुविधा खंडित झाल्यामुळे आपली खेळी वेळेत पूर्ण करू शकले नाहीत त्यानंतर रशियाच्या संघाला विजेते म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याला भारतानं आव्हान दिल्यानंतर फिडेच्या अध्यक्षांनी दोन्ही देशांच्या संघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला राज्याच्या अनेक भागात आजही पावसाच्या जोरदार सरी अध्नमधून कोसळत आहे मात्र पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली असली तरी मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसंच गोसेखुर्द धरणातून मोठ्य़ा प्रमाणात केलेल्या विसर्गामुळे भंडारा गोंदीया चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनेक गावं जलमय झाली आहेत शेतीच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी होतं आहे

एनडीआरएफ एसडीआरएफ आणि भारतीय लश्कराच्या मदतीनं बचाव अभियान राबवण्यात आलेलं होतं दरम्यान मध्यप्रदेशातील धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून पेच आणि तोतलाडोह शिल्या पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात सुरु आहे सध्या नागपूर जिल्ह्यातील पुरपरिस्थिती नियत्रंणात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला असून जिल्ह्यातील वैनगंगा बावनथडी या नद्याना पूर आला आहे तसंच गोसेखूर्द धरण बावनथडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत नदी काठावरील शेतातील धान पीकं प्राच्या पाण्यामुळं वाहून गेली आहेत शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

मुंबई तसंच रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे सिंधूदर्ग रत्नागिरी बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यात धरणालगतच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

एम सी पाणीसाठा झाला आहे सातारा जिल्ह्यात कोयनानगर ता

एम